लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अर्जांची छाननी काँप्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अर्जावर आक्षेप

शिवसेना भाजप काँग्रेसच्या प्रमख प्रचारकांची यादी जाहीर राज्यात प्रचाराला वेग

अंतराळ महासत्तांच्या पंक्तीत आज भारताचा समावेश झाला मिशन शक्ती मोहिमेअंतर्गत भारताच्या ए सॅट या देशी बनावटीच्या उपग्रह वेधी क्षेपणास्त्राची चाचणी आज यशस्वीरित्या झाली असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांशी संवाद साधताना सांगितलं

आजच्या चाचणीमुळे कोणत्याही आंतरराष्ट्रीय कराराचं उल्लंघन झालेलं नाही तसंच कोणत्याही देशाला लक्ष्य केलेलं नाही देशाची सुरक्षितता आणि विकासाला बळकटी आणण्यासाठी ही चाचणी केल्याचं ते म्हणाले आजच्या यशस्वी मोहिमेमळं भारत आता अमेरिका रशिया आणि चीनच्या पंक्तीत जाऊन बसला आहे असं मोदी यांनी सांगितलं राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकैया नायडू यांनी भारतीय अवकाश वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं आहे काँप्रेस अध्यक्ष राह्ल गांधी यांनीही सरंक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या सर्व शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं काँप्रेस नेते अहमद पटेल यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेला हा उपक्रम आज यशस्वी झाल्याचा दावा केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे पुन्हा एकवार देशाला अभिमानस्पद कामगिरी करता आल्याचं नमूद करुन शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं

दुस या टप्प्यात महाराष्ट्यातल्या परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड उस्मानाबाद अमरावती अकोला बुलडाणा आणि सोलापूर या दहा मतदारसंघाचा समावेश आहे पहिल्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्जांच छाननी काल झाली

राज्यातल्या विविध मतदार संघांमधे प्रमुख राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले असले तरी अद्याप काही ठिकाणी चित्र अस्पष्ट आहे तर काही ठिकाणी उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजप काँप्रेस या पक्षांनी आपल्या प्रमुख प्रचारकांची यादी आज जाहीर केली शिवसेनेच्या प्रचारकांमध्ये पक्षप्रमुख उद्दव ठाकरे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आदेश बादेकर चंद्रकांत खेरे यांच्यासह वीस जणांचा समावेश आहे भाजपच्या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी प्रकाश जावडेकर सुरेश प्रभू आदी मान्यवरांचा समावेश आहे काँप्रेसच्या यादीत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण माजी मृख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सुशीलकुमार शिंदे यांचा समावेश आहे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आपण निवडणुक लढवण्याच्या उद्देशानं पक्षात प्रवेश केलेला नसून कॉंप्रेसच्या विचारसरणीकडे आकर्षित होऊन पक्षात आल्याचं त्यांनी सांगितलं कॉंप्रेसकडून उर्मिला मातोंडकर यांना उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून त्यांना उमेदवारी जाहीर होऊ शकते माजी मुख्यमंत्री आणि काँप्रेस नेते अशोक चव्हाण यांनी नांदेड लोकसभा मतदार संघातून भरलेला उमेदवारी अर्ज स्वीकारण्याबाबतचा निर्णय निवडणक निर्णय अधिका यांनी आज रात्री साडेनऊपर्यंत राखन ठेवला आहे एका अपक्ष उमेदवारानं चव्हाण यांच्या मालकीच्या गॅस एजन्सीच्या संबंधात काही कागदपत्रं सादर करुन त्यांच्या अर्जावर आक्षेप घेतला होता

या अर्जाची छाननी होऊन चौतीस अर्ज वैध ठरले तर दोन अपक्षांचे अर्ज अवैध ठरल्याने बाद झाले

मात्र विक्रीच्या दडपणाखाली बँकीग माहिती आणि तंत्रज्ञान तसंच वित्त संस्थांच्या समभागाच्या दरात मोठी घसरण झाली एनटीपीसी अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाच्या समभागात सर्वाधिक सव्वा दोन टक्क्यांची घसरण झाली तर येस बँकेच्या समभागात साडे पाच टक्क्यांहन अधिक वाढ झाली देशांतर्गत बाजारपेठेत मागणी कमी असल्यानं सोन्याच्या भावात आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली

नाशिक जिल्ह्यात उन्हाळ्याच्या झळा वाढत असून त्यामुळे पाणी टंचाई जाणवत आहे

धुळे शहरातला पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याच्या निषेधार्थ आज तिथल्या महिलांनी महापालिकेवर हंडा मोर्चा काढला शहराला सध्या चार ते पाच दिवसांच्या खंडानं पाणी प्रवठा होत आहे दक्षिण मुंबईतल्या एस्प्लनेड बिल्डींग मधल्या दुकानदारांना मुंबई महानगरपालिकेनं नोटीस जारी केली आहे जागतिक वारसा म्हणून दर्जा प्राप्त झालेली ही जारत आता धोकादायक अवस्थेत आहे या जारतीच्या संदर्भात मुंबई आयआयटीचा तपासणी अहवाल येईपर्यंत या जारतीतलं कामकाज थांबवावं अशी सूचना नऊ दुकानदारांना दिली गेली आहे महापालिकेच्या नोटीस विरोधात काही गाळेधारक मुंबई उच्च न्यायालयात गेले आहेत मात्र न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करुनच नोटीस जारी केली आहे असं महापालिकेनं स्पष्ट केलं परभणी शहर महानगरपालीकेच्या वतीने प्रभाग समिती अंतर्गत एकत्र स्वच्छता मोहीम शहरात राबविण्यात आली दररोज एक प्रभाग घेवून स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे

मलेशिया ध्वें सुरु असलेल्या सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेच्या गटवार साखळी सामन्यात भारतानं कॅनडावर सात विरुद्ध तीन गोल्सनं विजय मिळवला आहे

या स्पर्धेतल्या अंतिम गटवार साखळी सामन्यात येत्या शुक्रवारी भारताचा मुकाबला पोलंडबरोबर होणार आहे राज्याचे माजी बॅडमिंटनपटू रमेश नाबर यांचं आज पुण्यात प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं

दुहेरी सामन्यांतले तज्ञ समजले जाणारे नाबर यांनी सत्पाल रावत यांच्या जोडीने अनेक सामने गाजवले होते

येत्या दोन दिवसात राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे